आज सकाळी राष्ट्रपती रामनाथ कोविंद उपराष्ट्रपती व्यंकैय्या नायडू केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आणि दिल्लीचे नायब राज्यपाल अनिल बैजल यांनी नवी दिल्लीतल्या सरदार पटेलांच्या पुतळ्यावर पुष्पांजली अर्पण करूनत्यांना अभिवादन केलं यावेळी गृहमंत्री अमित शाह यांनी उपस्थितांना एकतेची शपथ दिली गुजराथ दौऱ्यावर असलेल्या प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी केवाडिया क्वे स्टॅच्यू ऑफ यूनिटी वर जाऊन सरदार पटेल यांना अभिवादन केलं लोह पुरुष वल्लभभाई पटेल हे देशाच्या अखंडतेचे आणि एकात्मतेचे शिल्पकार होते असं प्रधानमंत्र्यानी आपल्या ट्विटर संदेशात म्हटलं आहे संरक्षणमंत्री राजनाथ सिंग यांनीही सरदार पटेल यांना अभिवादन केलं देशाची एकता अखंडता आणि सुरक्षा कायम राखण्यासाठी कटिबद्ध राहण्याचा पुनर्निर्धार करण्याची आवश्यकता असल्याचं त्यांनी म्हटलंय केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्री प्रकाश जावडेकर यांनी देशवासियांना राष्ट्रीय एकता दिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत राष्ट्राच्या एकता आणि अखंडतेसाठी सरदार पटेल यांनी असीम त्याग केला असं ते म्हणाले राष्ट्रपती रामनाथ कोविंद उपराष्ट्रपती एम व्यंकय्या नायडू केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनीही नवी दिल्ली खिल्या पटेल चौकातल्या सरदार वल्लभभाई पटेल यांच्या प्रतिमेला प्र्ष्पांजली अर्पण करीत अभिवादन केलं

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यांना अभिवादन केलं देशाच्या एकता अखंडता आणि सार्वभौमत्वासाठी प्राणांचं बलिदान करणाऱ्या सर्वकालीन महान नेतृत्वाला कृतज्ञतापूर्वक अभिवादन अशा शब्दात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनीही त्यांना अभिवादन केलं सरदार वल्लभाई पटेल यांची जयंती टिरा गांधी यांची पूण्यतिथी आणि महर्षी वाल्मीकी जयंती निमित्त मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी त्यांच्या प्रतिमांना प्रष्पहार अर्पण करुन अभिवादन केलं दहशतवादाच्या वाढता आव्हानांविरोधात आंतरराष्टीय समुदायानं एकत्र यायला हवं असं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे गुजराथ मधल्या केवाडीआ ॐ स्टॅच्यू ऑफ युनिटी जवळ आयोजित राष्ट्रीय एकता दिवस समारंभात ते बोलत होते विश्वाच्या प्रगती आणि शांती साठी सा या जगाची एकजूट आवश्यक असल्याचंही मोदी म्हणाले भारतानं दहशतवादविरोधी लढ्यात अनेक निष्पाप जीव गमावले असून पुलवामा सारख्या घटनेचं राजकारण न करता देश हितालाच प्राधान्य द्यायला हवं असंही ते म्हणाले सर्व अडथळे दूर झाल्यामुळे जम्मू काश्मीर विकासाच्या मार्गावर जात आहे तसंच शांती समझोत्यामुळे ईशान्य भारतही प्रगतीपथावर आहे असं ते म्हणाले देशातले शेतकरी कष्टकरी आणि गरिबांच्या कल्याणासाठी आणि त्यांना आत्मनिर्भर बनवण्यासाठी सरकार काम करत आहे संरक्षण क्षेत्रात भारत स्वावलंबी बनत आहे असं सांगून त्यांनी सीमावर्ती भागात रस्ते पूल बोगदे उभारून विकास केला जात आहे या कडे लक्ष वेधलं प्रधान मंत्र्यांनी कोरोना योद्धांचाही गौरव केला त्याआधी मोदी यांनी सरदार पटेल यांच्या स्मूतींना अभिवादन केलं त्यावेळी झालेल्या संचलनात भारतीय हवाई दलाच्या विमानांनी हवेत झेपावत सहभाग घेतला

तसं पत्र त्यांनी केंद्रीय ग्राहक संरक्षण खाद्य आणि सार्वजनिक वितरण मंत्री पियुष गोयल यांना पाठवलं आहे

हा कालावधीही खूप कमी असून तो सात दिवसांचा करावा असंही या पत्रात म्हटलं आहे रब्बी कांदा उत्पादनात महाराष्ट्र हे देशातलं अग्रगण्य राज्य असून एकूण उत्पादनाच्या अक तृतियांश उत्पादन एकट्या महाराष्ट्रात होतं

बटाट्यांच्या वाढत्या दरांवर नियंत्रण आणण्यासाठी सरकार आवश्यक पावलं उचलत असल्याचं केंद्रीय ग्राहक संरक्षण अन्न आणि सार्वजनिक वितरण मंत्री पियूष गोयल यांनी म्हटलं आहे

प्राथमिक आणि माध्यमिक शाळा सुरू करण्याबाबत त्यानंतर विचार केला जाईल असंही त्या म्हणाल्या एसटी कर्मचाऱ्यांचं थकीत वेतन दिवाळीपूर्वी देण ही सध्याची प्राथमिकता असून प्रसंगी महामंडळाला यासाठी कर्ज काढावं लागलं तरी चालेल असं परिवहन मंत्री आणि एसटी महामंडळाचे अध्यक्ष अनिल परब यांनी म्हटलं आहे कोरोनाच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्राची जीवनवाहिनी समजल्या जाणाऱ्या एसटीचं उत्पन्न घटलं असून एसटी कर्मचाऱ्यांचे पगार देखील मिळणे अशक्य झालं आहे मात्र संपूर्ण लॉकडाऊन काळात एसटी कर्मचारी जीव धोक्यात घालून अत्यावश्यक सेवेत कर्तव्य बजावत होते त्यामुळे दिवाळीपूर्वी त्यांचे पगार देण हीच प्राथमिकता असल्याचं परब यांनी म्हटलं आहे एसटी कर्मचाऱ्यांच्या अथक परिश्रम आणि निस्वार्थ सेवाभावामुळे अल्प कालावधीतच महामंडळाची परिस्थिती सुधारेल असा विश्वास अनिल परब यांनी व्यक्त केला आहे मराठा समाजाला अन्य समाजातलं आरक्षण द्यायचा कोणताही प्रस्ताव नसून विनाकारण समाजात गैरसमज पसरवू नये असं सांगली जिल्ह्याचे पालकमंत्री जयंत पाटील यांनी म्हटलं आहे ते आज सांगलीत प्रसार माध्यमांशी बोलत होते मराठा समाजाला स्वतंत्र आरक्षण मिळवून देण्यासाठी प्रयत्न सुरू असून न्यायालयात सुद्धा याबाबत याचिका दाखल असल्याचं पाटील यांनी सांगितलं

माझं कुटुंब माझी जबाबदारी या मोहिमेचा हा सकारात्मक परिणाम असल्याचं पालिका अधिकाऱ्यांनी सांगितलं

नाशिक जिल्ह्यात गेल्या काही दिवसांपासून नव्यानं आढळणाऱ्या बाधितांपेक्षा बरे होणाऱ्यांचं प्रमाण दुप्पट आहे

मृत्यू पावणाऱ्यांची संख्याही घटली असून काल चार रुणांचा मृत्यू झाला

जळगाव जिल्ह्यात दीड महिन्यापासून कोरोनाचा संसर्ग झपाट्याने ओसरतोय

रामराव महाराज यांचं काल मध्यरात्री मुंबईत खाजगी रुग्णालयात दीर्घ आजारानं निधन झालं

त्यांच्या पार्थीव देहावर येत्या सोमवारी पोहरादेवी क्वि अंत्यसंस्कार होणार आहेत त्यांच्या निधनाबद्दल प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दुःख व्यक्त केलं आहे रामरावजी महाराज यांनी समाजाची केलेली सेवा आणि त्यांच आध्यात्मिक ज्ञान कधाही विसरता येणार नाही असं मोदी यांनी म्हटलं आहे तर डॉ रामरावजी महाराज यांनी संत सेवालाल महाराज यांचा वारसा चालवताना समाजातील अनिष्ट प्रथांवर नेहमीच प्रहार केला आणि जनजागृतीचं मोठं कार्य केलं त्यांच्या निधनानं संपूर्ण समाजाचं मोठं नुकसान झालं आहे असं मुख्यमंत्र्यांनी त्यांच्या शोकसंदेशात म्हटलं आहे

रामराव महाराज यांनी आपल्या प्रवचनातून रुढीवादी अशिक्षित बंजारा समाजामध्ये शिक्षणाप्रती जागृती निर्माण केली समाजाला नवी दिशा दिली त्यांच्या निधनानं एक महान तपस्वी काळाच्या पडद्याआड गेले अशी शोकभावना काँप्रेसचे प्रदेशाध्यक्ष तथा महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी व्यक्त केली आहे केंद्रीय मंत्री नितीन गडकरी आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडनवीस यांनीही त्यांना आदरांजली अर्पण केली आहे आंबेडकरी चळवळीतील जेष्ठ नेते आणि नांदेड नगर पालिकेचे माजी नगराध्यक्ष मोहनराव नागोराव गोडबोले यांच काल संध्याकाळी वार्धक्यामूळे निधन झाले

नांदेड जिल्हा रिपब्लिकन पार्टी ऑफ डियाचे ते माजी अध्यक्ष होते